पराभवावर चर्चा करण्यापेक्षा आता विधानसभेच्या तयारीला लागूया असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना केलं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला स्थापनेनंतर लगेचंच आपला पक्ष सत्तेत आला पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळेच हे घडलं असं पवार म्हणाले देशाची कामं करायची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले राष्ट्रवादी काँप्रेसमधे महिलांना मानाचं स्थान असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या विरोधात असणारी विचारधारा आता सत्तेत आली आहे असं ते म्हणाले बालाकोट अल्या हवाई हल्ल्याला पाकिस्तानात घुसून केलेली कारवाई म्हणता येणार नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याती केला फेसबुक लाईव्हद्वारे ते काल युवा वर्गाशी सत्ति साधत होते बालाकोट इथली कारवाई ही काश्मिरातली घटना असून काश्मिर भारताचं अविभाज्य अधिआहे त्यामुळे बालाकोट एअर स्ट्राईक भारतातच घडला असल्यानं पाकिस्तानात घुसून कारवाई केल्याचा भाजपचा दावा चुकीचा असल्याचं पवार म्हणाले

सभापती निवडीसाठी झालेल्या बैठकीत पालकमधीी देशमुख याची एकमेव अर्ज आल्यानं ही निवड बिनविरोध झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप याप्ती जाहीर केलं भारतीय क्रिकेटमध्ये षटकार सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिक्सर किंदी युवराज सिंधिमानआस्तिराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे तो आज मुद्धित आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होता

दरवर्षीच्या दुष्काळावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी असख्या शेतकरी या दिक्षीत सहभागी झाले आहेत

अकृषी विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याद्मी सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन सचिना लागू कराव्यात या प्रमुख मागणीसाठी आज गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्याती काळी फित आद्दीलन केलं प्रशासनानं आपल्या मागण्याधी दखल न घेतल्यानं कर्मचाऱ्यात्ती काळ्या फिती लावून कामकाजात केल्याचं कर्मचारी सद्दिनेनं म्हटलं आहे आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा शिारा संघटनेनं दिला आहे सुप्रसिद्ध अभिनेते नाटककार लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड यांचं आज सकाळी बंगळूरु अं निधन झालं

आणि पुढे चित्रपट रंगमंच अभिनेता दिग्दर्शक आणि लेखक म्हणून ख्याती मिळवली त्यांना साहित्य अकादमी ज्ञानपीठ पद्यश्री आणि पद्यभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांचे वंशवृक्ष एक था टायगर नागमंडल आणि मालगुडी डेज यासारखे चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका गाजल्या त्यांची ओडकलु विम्ब तंलेदडा एंड द फायर एंड द रेन हे त्यांची प्रसिद्ध नाटक होती राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी गिरीश कर्नाड यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे कर्नाड यांच्या निधनानं सांस्कृतिक जगताची हानी झाली असल्याचं राष्ट्रपती म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाड यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे गिरीश कर्नाड यांच्या बहआयामी प्रतिभेमुळे ते सर्वांच्या कायम स्मरणात राहतील असं मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे

अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात काल रात्री उशिरा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या वादळी वारा पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाड्रिन्मळून पडली आणि वाहतूकीचा खोळती झाला अनेक ठिकाणी घराती पडझड झाली तर राजूर भड्विरदरा परिसरातील घराच्चीपत्रे उडून गेले